शेतक यांशी चर्चा करण्यासाठी सहा सदस्यिय मंत्री समिती नेमली असून ती शेतक यांच्या मागण्या समजून घेईल असं सांगत याप्रश्नी तोडगा निघेल असा विधास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला या समितीमध्ये चंद्रकांत पाटील पांडुरग फुंडकर एकनाथ शिंदे गिरीश महाजन विष्णू सावरा आणि सुभाष देशमुख यांचा समावेश आहे किसान सभेचं शिष्टमंडळ आणि मंत्री समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे

सरकारच्या टक्केवारीच्या भाषेवर आमचा विक्वास नाही शाब्दिक आक्वासनाऐवजी मागण्यांच्या अंमलबावणीसाठी समिती नेमावी असं किसान सभेचे अध्यक्ष अजित नवले यांनी बैठकीपूर्वी सांगितलं मागण्या पूर्ण न झाल्यास अन्न त्याग करण्याचा शिाराही त्यांनी दिला विनाअट संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमीभाव तसंच स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी विधानसभेला घेराव घालायला निघालेल्या शेतक यांचा महामोर्चा काल रात्री उशिरा मुंबईतल्या आझाद मैदानात पोहचला डेत्ता दहावीच्या परिक्षांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीला अडथळा येऊ न देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोर्घेकरी काल रात्रीच सोमय्या मैदानातून आझाद मैदानात दाखल झाले सहा दिवसांपूर्वी नाशिकहन पायी निघालेल्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे किसान सभेनं आयोजित केलेल्या या महामोर्चाला शिवसेना मनसेसह राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँग्रेस पक्षानेही पाठींबा जाहीर केला आहे विधानसभेत कामकाजाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांच्या लॉग मार्चची दखल घेऊन सभागृहात चर्चा करण्याची विरोधकांनी केलेली मागणी आणि या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं दिलेलं आक्षासन हे सकाळच्या सत्रातल्या कामकाजाचं वैशिष्ट्य ठरलं त्याचबरोबर माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्या निधनाच्या शोकप्रस्तावावर मृख्यमंत्र्यांसह विधानसभेतल्या अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नाशिक ते मुंबई असा प्रवास करून आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी सभागृहात केली शिवसेना तसंच शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांनीही शेतकरी मोर्चाला पाठिंबा दर्शवला परिक्षांच्या कालावधीत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाच नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले सरकार मोर्चेकन्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून संवेदनशीलतेने त्यावर तोडगा काढला जाईल असं त्यांनी सांगितलं

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत शेतकरी आदिवासी आणि कष्टकरी यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार गंभीर नाही मोर्चा बाबत सरकारला उशीरा जाग आली असा आरोप केला तर सरकार मोर्चेक यांच्या मागण्याविषयी सकारात्मक असल्याचं सांगत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून नारायण राणे केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही मुरलीधरन यांनी तर कॉंग्रेसकडून कुमार केतकर यांनी आज अर्ज भरले भाजपाकडून विजया रहाटकर यांनी आज ऐनवेळी अर्ज दाखल केला भाजपाकडून प्रकाश जावडेकर शिवसेनेतर्फे अनिल देसाई तर राष्ट्रवादी कॉप्रेसतर्फे वंदना चव्हाण यांनी याआधीच अर्ज भरले आहेत

वाशिम शहराला संभाव्य पाणीटंचाईपासून वाचवण्यासाठी कोकलगाव बॅरेजेसचं पाणी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबूर्जी धरणात सोडण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलं आहे

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या नागेशवाडी िं काल सहावी संबोधी धम्म परिषद संपन्न झाली केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्या

एस थुल यांच्या हस्ते उद्वाटन झालेल्या परिषदेत अरविंद सोनटक्के यांना धम्मरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला